ऐकूया त्याबाबत अधिक माहिती कॅप्टिव म्हणजे कंपन्यांद्वारे वैयक्तिक वापराच्या आणि मर्चंट म्हणजे व्यापारी तत्वावरील खाणींमधील फरक या द्रूस्तीमुळे आता काढून टाकण्यात येईल

जिल्हा खनिज प्रतिष्ठानद्वारे राखलेल्या निधींची संरचना आणि वापर याबाबत निर्देश जारी करण्याचा अधिकारही या विधेयकात देण्यात आला आहे या विधेयकाबद्दल माहिती देताना खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की या विधेयकामुळे देशाच्या खाणकाम क्षेत्रात सुधारणा घडून येईल

हे विधेयक ऐतिहासिक असल्याचे सांगून जोशी म्हणाले की यामुळे खनिजांच्या उत्पादनाचे प्रमाण वाढेल रोजगार निर्मिती होईल महसूल वाढेल आणि खोदकामांमध्ये खासगी सहभागाची खात्री होईल

खाणकामांमधून निर्माण झालेला सर्व महसूल केवळ राज्याद्वारे वापरला जाईल असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले राज्य सरकारसोबत सल्लामसलत करुन खाण लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी निश्वित करण्याचा अधिकार या विधेयकाद्वारे केंद्र सरकारला मिळणार आहे या विधेयकावर आलेल्या सूचनांचा विचार करुन जिल्हा खनिज प्रतिष्ठानावर एक संसद सदस्य असण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला सुधारित विधेयकामुळे खाणकाम क्षेत्रात परकीय थेट गुंतवणूक आणि तंत्रज्ञान देखील आकृष्ट होईल असेही जोशी म्हणाले मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी या विधेयकावर टिका करताना खनिजांच्या खाणी मोठ्या कंपन्यांसाठी खुल्या होतील आणि राज्य सरकारांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप होईल असे सांगितले आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून रमेश आणि भूपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

देशात किसान रेल ही शेतकऱ्यांसाठी आणि कृषीमाल वाहतुकीसाठी क्रांतिकारी ठरली असून यामुळे नाशवंत कृषी मालाची देशाच्या कानाकोपऱ्यात वाहतूक करण सुलभ झाले आहे या किसान रेल्वे मुख्यतः देवळाली सांगोला सांगली डहाणू रोड नगरसोल धोराजी महूवा आदि छोट्या रेल्वे स्थानकांपासून सुरू होत असून ती मार्गावरील अनेक छोट्या स्थानकात थांबते आणि कृषी माल भरण्यासाठी पुरेसा वेळही घेते अशी माहितीही पियुष गोयल यांनी दिली

संयुक्त राष्ट्र बलचिस्तान बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानच्या संरक्षण दलांकडून होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दल बलुचिस्तानच्या राजकीय कार्यकर्त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत आवाज उठवला आहे

बलोच पीपल्स काँग्रेसचे सरचिटणीस वाजा सिद्दीक आझाद यांनी काल या मुद्द्याकडे परिषदेचे लक्ष वेधले इथे बेपत्ता झालेल्यांचा शोध आणि त्याबद्दलची प्रकरणे कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत हे त्यांनी नमूद केले ते म्हणाले की पाकिस्तानमध्ये होणारे मानवी हक्कांचे उल्लंघन लपून राहिलेले नाही

जितेंद्र सिंग यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली

याबाबतीत सीमा रस्ते मंडळाने सर्वेक्षण पूर्ण केले असून या बोगद्यामुळे सर्व प्रकारच्या हवामानात रस्ते वाहतुकीद्वारे व्यापारवृद्धी होणार असून अनेक तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहचण्यासाठीचा प्रवास वेळ कमी होणार आहे तसेच बानी भदर वाह हे पर्यटन केंद्र म्हणूनही विकसित होईल असे जितेंद्र सिंग यांनी यावेळी सांगितले

बेसिल देशात विविध ठिकाणी जाऊन काम करणाऱ्या प्रवासी मजुरांचे आणि रोजगाराचे तिमाही सर्वेक्षण करण्यासाठी आज केंद्रीय श्रम मंत्रालयाने भारतीय प्रसारण अभियांत्रिकी सल्लागार कंपनीशी अर्थात बेसिलशी करार केला श्रम कार्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक डी

नेगी आणि बेसिलचे मुख्य संचालक जॉर्ज क्रुविल्ला यांनी या करारावर सह्या केल्या यावेळी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार उपस्थित होते या करारामुळे सरकारला प्रवासी मजूर आणि देशातील उद्योग क्षेत्रातील स्थिर आणि अस्थिर रोजगाराचे आकडे त्वरित मिळू शकणार असून त्यामुळे ते जास्त उपयोगी आणि क्रांतिकारी ठरू शकतील ही आकडेवारी त्वरित आणि वेळेवर मिळण्यासाठी या करारामार्फत श्रम कार्यालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याबद्दल गंगवार यांनी यावेळी समाधान व्यक्त केले

सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत असलेल्या या सरकारी कार्यालयांवर सीबीआयने मुख्यतः ही छापेमारी केली केंद्रीय सतर्कता दल प्राप्तीकर विभाग यांचाही यामध्ये सहभाग होता

हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले ते म्हणाले की कोणत्याही लसीचा सार्वजनिक उपयोग करण्यापूर्वी त्याचे योग्य वैज्ञानिक परीक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्या क्षेत्रातील विशेषज्ञ यांच्या परीक्षेनंतरच केले जाते देशात आतापर्यंत लस घेतल्यावर त्रास झाल्याची प्रकरणे अगदीच क्षुल्लक आढळून आलेली असून नागरिकांनी न भिता हे लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही हर्षवर्धन यांनी यावेळी केले

मध्यप्रदेश बसबंदी महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मध्य प्रदेश सरकारने उद्यापासून महाराष्ट्रातील बस वाहतुकीवर बंदी घातली आहे

यामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांदरम्यान कोणतीही प्रवासी बस वाहतूक उद्यापासून होऊ शकणार नाही निवडणका अर्ज केरळ तामिळनाडू तसेच पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एकाच टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता

याशिवाय तामिळनाडूतील कन्याकुमारी आणि केरळमधील मलप्पुरम जागेसाठी एकाच वेळी लोकसभा पोटनिवडणूकही होणार आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपले कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार